राज्यसभेमध्ये प्रथम माजी सदस्य चैतन्य प्रसाद मांझी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला भारतीय वायूदलाच्या कामगिरीबाबतचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक कॅगचा अहवाल पटलावर मांडण्यात आला या अहवालात राफेल व्यवहाराचाही समावेश आहे मात्र समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेल्या गोंधळामुळे सभापती एम वेंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला

लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर नागरिकत्व विधेयकातल्या सुधारणांबाबत बोलताना भाजप खासदार किरिट सोमैय्या यांनी या विधेयकाला विरोध करण्याबद्दल तृणमूल काँग्रेसवर टीका केली दरम्यान भाजप सरकारनं केलेल्या राफेल सौद्याची किंमत याआधीच्या संप्रआ सरकारनं केलेल्या सौद्याहून दोन पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांनी कमी असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं असल्याचं वृत्त पीटीआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे

सत्याचा विजय होतो हे सिद्ध झाल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे

या हेलिकॉप्टरची निर्मिती करू इच्छिणाऱ्या भारतीय तसंच परदेशी कंपन्यांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन संरक्षण मंत्रालयानं केलं असून या एकशे अकरा पैकी पंचाण्णव हेलिकॉप्टरची निर्मिती भारतातच करावी लागेल असं स्पष्ट केलं आहे हे नवे हेलिकॉप्टर जून्या चेतक हेलिकॉप्टरची जागा घेतील आणि यांचा उपयोग तपास मदत आणि बचाव कार्यासाठी केला जाईल मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये संरक्षण खरेदी परिषदेनं या प्रस्तावाला मंजूरी दिली होती या परियोजनेमूळे सरकारच्या मेक इन इंडिया अभियानाला चालना मिळणार असून यामुळे भारताची हेलिकॉप्टर निर्मिती क्षमताही वाढणार आहे

काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या संस्थांचं खच्चीकरण होत असून राजकीय विरोधकांना त्रस्त केलं जात आहे आणि मतस्वातंत्र्यही धोक्यात आलं आहे असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला

मात्र याप्रकरणात आरोपी असलेले पाच मानवाधिकार कार्यकर्ते आता नियमित जामीनासाठी अर्ज करू शकतील असंही सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं

या केद्रांवर शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करण्याकरता आधी नोंदणी करुन घ्यावी आणि विक्रीच्या तारखेबाबतचा संदेश आपल्या मोबाईल फोनवर आल्यानंतरच तूर केंद्रांवर आणावी असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे ग्जरातमधल्या पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या भारत पाकिस्तान सीमेवर तीनशे चाळीस किलोमीटर्सचं क्ंपण घालणं शक्य असून त्यापैकी दोनशे ऐंशी किलोमीटर लांबीच्या कुंपणाचं काम पूर्ण झालं असल्याची माहिती केंद्रीय ग्रह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी काल लोकसभेत दिली

एकशे अड्सष्ट किलोमीटर सीमेवर प्रत्यक्ष कुंपण शक्य नसल्यामुळे सीमासुरक्षा दलाच्या जवानांची गस्त आणि आध्निक तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे सीमेचं रक्षण केलं जात असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं